बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ गजानन सुराशे यांचं निधन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं काल ए सॅट या देशी बनावटीच्या उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली मिशन शक्ती या नावाची ही मोहीम ओडीशा जवळच्या डॉ अब्दल कलाम बेटावरुन करण्यात आली या यशामुळे अशी क्षमता असलेल्या अमेरिका रशिया आणि चीन या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत पोहोचला आहे तसंच देशी बनावटीची अस्त्रं बनविण्याची क्षमता पुन्हा एकदा देशानं सिद्ध केली आहे

या यशाचं श्रेय शास्त्रज्ञांना देत मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्टपती एम व्यंकैया नायड्र यांनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे तसंच काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनीही सरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं

दरम्यान आज औरंगाबाद जिल्ह्यात पैठणच्या नाथषष्ठी निमित्त शासकीय सुट्टी असली तरी औरंगाबाद लोकसभा निवडणूकीचं कामकाज सुरू राहणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी कळवलं आहे

यात राज्यातले नागपूर रामटेक वर्धा गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघाचा समावेश आहे

नांदेड लोकसभा मतदारसंघातले काँगेस पक्षाचे उमेदवार खासदार अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेले सर्व आक्षेप जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरूण डोंगरे यांनी काल रात्री उशिरा फेटाळून लावत त्यांचा अर्ज वैध ठरवला एका अपक्ष उमेदवारानं चव्हाण यांच्या मालकीच्या गॅस एजन्सीच्या संबंधात काही कागदपत्रं सादर करुन त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता त्यावर युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हाधिकारी डोंगरे यांनी निर्णय राखून ठेवला होता परभणी लोकसभा मतदार संघात सहा जणांचे तर लातूर लोकसभा मतदारसंघात पंधरा उमेदवारांपैकी चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले हिंगोली लोकसभा मतदारसंघात आठ जणांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये सुभाष वानखेडे नावाचे सहा उमेदवार आहेत बीड लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ प्रीतम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अस्तिकक्मार पांडे यांनी सुनावणी अखेर वैध ठरवला उमेदवार कालिदास आपेट यांनी मुंडे यांच्या अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळून लावण्यात आला डॉ प्रीतम मुंडे यांनी आपल्या संपत्ती विवरणात काही बाबी लपवल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी केली होती ही तक्रार देखील फेटाळण्यात आली मात्र त्यानंतर दादासाहेब मुंडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली सोलापूर लोकसभा मतदार संघात सव्वीस उमेदवारांपैकी दोघांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले काँग्रेसचे उमेदवार सुशीलक्मार शिंदे आणि भाजपचे उमदेवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांच्या अर्जावर घेण्यात आलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावत त्यांचे अर्ज वैध ठरवले अमरावती आणि ब्रलडाणा मतदार संघात प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत

राज्यपाल मूद्ला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली तत्पूर्वी काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एकमेव सदस्य असलेले उपमुख्यमंत्री सुदीन ढवळीकर यांना मंत्रीमंडळातून वगळले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काल नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आपण निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने पक्षात प्रवेश केलेला नसून काँप्रेस पक्षाच्या विचारसरणीकडे आकर्षित होऊन पक्षात आल्याचं मातोंडकर यांनी सांगितलं

लोकसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या समन्वयकांच्या बैठकीत हा निर्णय झाला जिल्हा परीषदेत शिवसेनेनं काँग्रेससोबत युती करून सत्ता मिळवली होती यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप सत्तेपासून द्र राहिला होता

कांबळे यांच्या साथीदारानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यामुळं गुन्हा दाखल झाल्याचं उघडकीस आलं अटी आणि शर्तींची पूर्तता केल्यास परवाना मिळवून देऊ असं कांबळे यांनी संबंधितास आश्वासन दिलं होतं मात्र परवाना न मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात फसवण्कीची तक्रार नोंदवण्यात आली आहे

ते काल औरंगाबाद इथं डॉ गंगाधर पानतावणे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते यावेळी डॉ गंगाधर पानतावणे यांचे वैचारिक योगदान या विषयावर बोलतांना जेष्ठ साहित्यिक डॉ जर्नादन वाघमारे यांनी मागासवर्गीय समाज एकसंघ नाही तो अनेक जातींमध्ये विख्रला आहे त्यांना एकत्रित आणून या व्यवस्थेविरोधात उभं करण्याची व्यापक भूमिका डॉ

परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातल्या पेठशिवणीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणीचे चेअरमन गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्टीय संघटक महासचिव अॅडव्होकेट गौतमदादा भालेराव यांचं काल रात्री हृदयविकारानं निधन झालं

तात्यासाहेब या नावाने ते परिचित होते

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ

हिंगोली जिल्ह्यातले जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक चांदोजी उपरे यांचं काल रात्री वद्धापकाळानं निधन झालं

मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात त्यांचा सहभाग होता

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी काल कोल्हापूर इथं वार्ताहरांना ही माहिती दिली पानसरे यांच्या हत्येच्या चौकशीत प्रगतीचा अभाव असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर गृह मंत्रालयान बक्षिसाची ही रक्कम वाढवली आहे

शासनाचे द्ष्काळ अनुदानाचे दोन महिन्यांपासूनचे पैसे तहसील कार्यालयात येऊनही महसूल विभागाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना मिळालेले नाही असं या निवेदनात म्हटल आहे परभणी महानगरपालिकेनं काल प्रभाग समिती अंतर्गत एकत्र स्वच्छता मोहीम राबवली आयुक्त रमेश पवार यांनी या मोहिमेची पाहणी केली मोहिमेअंतर्गत दररोज एका प्रभागाची स्वच्छता करण्यात येत आहे